त्याचबरोबर मतदार जागृतीसाठी निवडणूक आयोगातर्फे आणि प्रशासनातर्फे विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत

विशेषतः उमेदवारांच्या प्रचारापेक्षाही मतदार जागृतीच्या अभियानानं आघाडी घेतल्याचं चित्र तिथं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रार्थनेच्या वेळी तसंच विद्यार्थीनींनी सायकलच्या कसरती करुन या अभियानात भाग घेतला आहे समाजमाध्यमांवरही जिल्हा प्रशासनाच्या मोहिमेनं उल्लेखनीय स्थान मिळवलं आहे धुळे जिल्ह्यात मतदार प्रबोधनाचा व्यापक उपक्रम राबवण्यात येत आहे गावागावातून पथनाट्य चित्ररथ रांगोळी चुनाव पाठशाला वोटर क्लब अशा माध्यमातून मतदानाविषयीची जाणीव तसंच ड्हीएम आणि व्हीव्हीपॅट विषयीची माहिती यांचा प्रसार करण्यात येत आहे माध्यमिक शाळांमधे विद्यार्थी मतदानाचं आवाहन करणारी पत्रं पालक आणि नातेवाईकांना लिहीत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे परभणी जिल्ह्यात केंद्रीय निवडणूक आयोगानं नवमतदार आणि भावी मतदारांसाठी संवाद साधण्यासाठी ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित केले आहेत या कार्यक्रमातून लोकशाहीची शपथ मतदार दूत या नात्यानं तरुणाई घेत आहे धुळे लोकसभा मतदार संघातले भाजपाचे उमेदवार संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी आजपासून प्रचाराला सुरुवात केली धुळ्याच्या खानदेश कुलस्वामीनी एकविरादेवी मंदिरात पूजा करुन नंतर ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली प्रचार कार्यालयाचं उद्घाटनही यावेळी झालं भामरे यांनी अद्याप उमेदवारी अर्ज भरलेला नाही त्यांचा सामना कॉंग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांच्याबरोबर होणार आहे

दुसरीकडे काँप्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे मतदारांशी थेट संपर्क साधत आहेत विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याही सभा होत असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गोंदिया इथं प्रचारसभा घेत आहेत धनगर आरक्षणाबाबत तात्काळ अध्यादेश न काढता भाजपा सरकारनं वेळ काढूपणाची भूमिका घेत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला सोलापूरात निवडणूक प्रचारात ते बोलत होते धनगड ओरॉन ही जमात धनगरच असल्याचं प्रतिज्ञापत्र शासनानं उच्च न्यायालयात दिलय मात्र अध्यादेशाबाबत राज्य सरकार दिरगाई करत असल्याचं पवार म्हणाले ईशान्य मुंबई मतदारसंघात भाजपा शिवसेना युतीतर्फे पालिकेतले भाजपाचे गटनेते मनोज कोटक यंदा निवडणूक लढवणार आहेत भाजपानं आज त्यांच्या नावाची घोषणा केली विद्यमान खासदार किरीट सोमय्यांना यंदा संधी मिळाली नाही ईशान्य मुंबईतनं कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता होती

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाकरीता पहिला उमेदवारी अर्ज आज दाखल झाला भारतीय मानवधिकार फेडरेल पार्टीचे उमेदवार साहिल लक्ष्मीचंद शहा यांचा अर्ज दाखल झाला जळगाव लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून गुलाबराव बाब्राव देवकर यांनी तर दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले जळगाव लोकसभा मतदार संघात आजपर्यंत नऊ उमेदवारांनी बारा उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत रावेर लोकसभा मतदार संघासाठी आज पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले असून आतापर्यंत सात उमेदवारांनी नऊ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत अहमदनगर मतदारसंघातून बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार सुधाकर आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी आज आणखी चार उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांच्याकडे सादर केली

बारामती लोकसभा मतदारसंघातून काँप्रेस महाआघाडीच्या सुप्रिया सुळे यांनी तर पुणे मतदार संघातून महाआघाडीचे मोहन जोशी यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला औरंगाबाद मतदार संघातून वंचित बहजन आघाडीचे शिंतयाज जलील यांनी शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला

सोलापूर लोकसभा निवडणूकीसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीचे उमेदवार अर्ज बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी रामचंद्र शिंदे यांच्याकडे दाखल करण्यात आला सरकारमंत्री देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सध्या उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे मतदान हा केवळ आपला अधिकार नसून ते आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे याबाबत जनजागृती करण्यासाठी नाशिकच्या सहा सायकलस्वारांनी अनोखे अभियान सुरु केले आहे

मुंबई शहर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी हिरवा झेंडा दाखवून या मोहिमेला शुभेच्छा दिल्या

येत्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना प्रसारणाच्या वेळांचे वेळापत्रक आज मुंबईतल्या आकाशवाणी केंद्रात लॉटरी पद्धतीनं जाहीर करण्यात आले

जागतिक बाजारातल्या चढत्या ब्रेन दरांमुळे तसंच कृषी उत्पादन घटल्यानं विकासदर घसरला असं आशियाई विकास बँकेनं म्हटलं आहे

औषध उत्पादन क्षेत्रातल्या निकोप वृद्धीमुळे झालेली ही वाढ आतापर्यंतची कुठल्याही महिन्यातली सर्वोच्च वाढ असल्याचही त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे

सराफांकडून सोन्याच्या मागणीत घट झाल्यामुळे दर घसरला असं अखिल भारतीय सराफ संघटनेनं म्हटलं आहे

क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पधेंत भारताच्या किदम्बी श्रीकांत आणि पी व्ही सिंधू नं द्सऱ्या फेरीत प्रवेश केला आहे येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड़यात हवामान मुख्यतः कोरडं राहील अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या काही ठिकाणी तापमानात वाढ होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे

मात्र तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे